संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली

येत्या जानेवारी महिन्यात संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यात येईल असं जोशी यांनी सांगितलं आहे

या अधिवेशनात विविध अकरा विधेयकं विधानसभेत मांडण्यात आली यापैकी मुद्रांक शुल्क कपात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांना मुदतवाढ मुंबई महापालिकेअंतर्गत नागरिकांना मालमत्ता करातून सूट आदी नऊ विधेयकं विधीमंडळानं संमत केली

ते काल विधानसभेत प्रवणी मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देत होते मराठा समाजाला न्याय मिळवून देताना ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही हा आपला शब्द असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र निधी देण्याची घोषणा म्ख्यमंत्र्यांनी यावेळी केली पर्यावरणाचं संरक्षण करतानाच विकासाला प्राधान्य राहील असे सांगून वन्यजीव असलेल्या जंगलाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले कोरोना प्रतिबंधासाठी राबवलेल्या धारावी मॉडेलचं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेनं केल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं कोरोनाची लस अद्याप आली नसल्यानं पुढील काळातही दक्षता घेण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चेत बालताना केंद्र सरकारकडून मोठ्या निधीची अपेक्षा असताना निधी मिळत नाही पीक विम्याबाबत केंद्राची भूमिका महत्त्वाची होती पण कंपन्यांवर विम्याबाबत सक्ती करण्यात आली नाही याकडे लक्ष वेधलं

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या कोविड परिस्थितीबाबत सदनाला माहिती दिली

कोविड उपचारांसाठी रुग्णालयांनी रुग्णांकडून अधिकचे घेतलेले कोट्यवधी रुपये रुग्णांना परत केल्याची माहिती त्यांनी दिली

आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणारं काळ्या रंगाचं कापड परिधान केलं होतं ते कापड काढण्याचे निर्देश सभापतींनी दिले जागतिक शिक्षक पुरस्कार मिळालेले सोलापूर जिल्ह्यातले शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा अभिनंदन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडला डिसले गुरूजी यांना विधान परिषदेचं सदस्यत्व द्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली तर शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी डिसले गुरूजींना आगाऊ दोन वेतनवाढी देण्याची मागणी केली

मराठा आरक्षणाबाबत सरकार संभ्रमित आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने प्सल्याची टीका फडणवीस यांनी यावेळी केली

आमदार हरिभाऊ बागडे प्रशांत बंब यांनी औरंगाबाद इथं क्रीडा विद्यापीठ तसंच वाळ्जला क्रीडांगण व्हावं अशी मागणी लावून धरली या संदर्भात चार वर्ष पाठप्रावा करून औरंगाबाद इथं जागा सुद्धा देण्यात आली असल्याकडे बंब यांनी लक्ष वेधलं

पुढच्या अधिवेशनात या विधेयकावर चर्चा केली जाणार असल्याचं ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं

सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार थांबावा यासाठी हा निर्णय घेत असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं दरम्यान आरक्षण सोडत रद्द करून निवडणुकीनंतर नव्यानं सोडत काढण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत याबाबतच्या चर्चेदरम्यान सांगितलं

ते काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते नव्या कृषी कायद्यांमुळे कृषी क्षेत्रामध्ये आम्लाग्र परिवर्तन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते आपण स्वत हाडाचे शेतकरी असून शेतकऱ्यांचा अवमान करण्याचा आपला कुठलाही हेतू नसल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलं

लातूर जिल्ह्यात पाच औरंगाबाद जिल्ह्यात दोन तर जालना तसंच परभणी जिल्ह्यात काल प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

त्यामुळे अधिक रुग्ण असणाऱ्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसरात ही नवी केंद्रं सुरू करण्यात आली आहेत

जिल्ह्यात आजपर्यंत सुमारे चार लाख क्विंटल कापूस खरेदी पूर्ण करण्यात आली आहे

या मागणीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीचं निवेदन महासंघानं जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगांवकर यांच्याकडे काल सादर केलं या कंपन्यांनी कायद्यातल्या अनेक पळवाटा शोधून किरकोळ व्यापार ताब्यात घेत केंद्र शासनाच्या लोकल फॉर व्होकल तसंच आत्मनिर्भर भारत संकल्पनेलाच आव्हान दिलं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे ई कॉमर्स कंपन्यांमुळे देशातला किरकोळ व्यापार उद्धस्त होत आहे याकडे महासंघानं लक्ष वेधलं

रब्बी पिकांना पाणी पाळ्या देण्यासाठी या कालव्यातून पाणी सोडण्यात आलं आहे काल द्रपारी एक व्यक्ती कालव्यात उतरली असता तोल जाऊन वाहून गेली नागरिकांनी प्रयत्न करूनही या व्यक्तीचा शोध लागला नाही

या मागणीचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केलं उपलब्ध असणारं पाणी शेतीला देता यावं याकरता वीजप्रवठ्यासाठी रोहित्रं उपलब्ध करून द्यावेत अशी मागणीही निलंगेकर यांनी केली

परभणी जिल्ह्यात क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकानं काल अटक केली गणेश पांचाळ गोविंद आबूज सचिन बनसोडे आणि किशोर तोष्णीवाल अशी या चौघांची नावं असून ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश क्रिकेट लीग सामन्यांवर ते लोकांकड्रन सट्ट्यावर पैसे लावून घेत असल्याचं दिसून आलं

यासाठी निवडणूका होणाऱ्या गावांचे दौरे करून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं

या बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत एक वृद्ध आणि त्यांच्या नातवाचा मृत्यू झाला तसंच काही जनावरेही मृत्यूमुखी पडली आहेत रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी वन मंत्री राठोड यांची भेट घेतल्यानंतर राठोड यांनी संबंधितांची विधान भवनात बैठक घेऊन हे निर्देश दिले